मुंबई विभागात चिराग फेलोरे पहिला आर महेंदर राज दुसरा वेदांग आसगावकर तिसरा तर स्वयं चुबे आणि हर्ष शाह हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले याशिवाय नियती मेहता ही विद्यार्थीनी मुंबई विभागात मुलींमध्ये पहिली आली

कोरोना टाळेबंदीनंतर ठप्प झालेले उद्योग व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत पुणे जिल्ह्यातल्या उद्योगांच्या स्थितीबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अंडस्ट्रीजच्या वतीनं सातत्यानं सर्वेक्षण करण्यात येतं यातल्या सहाव्या सर्वेक्षणाचा अहवाल आज जाहीर करण्यात आला

शिवाय हॉटेलमधील स्वच्छतेविषयीची नवी नियमावली लागू करण्यात आली आहे मात्र शासनाच्या नियमांचं सर्व हॉटेल चालकांकडून पालन होत आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा अस्तित्वात आल्याशिवाय या निर्बंधांना काही अर्थ उरणार नाही अशी प्रतिक्रिया अनेक प्णेकरांनी व्यक्त केली पुणे शहरात रेमेडीसीवीर औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावं आणि या औषधाचा काळाबाजार रोखावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज आंदोलन करण्यात आलं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त कार्यालयात याबाबतचे निवेदनही देण्यात आलं यावेळी मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर प्रदेश उपाध्यक्ष स्वरदा बापट यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते

खासगी रुग्णालयातील दीड लाखांपेक्षा जास्त रकमेची बिलं तपासण्यासाठी महापालिकेतर्फे पथकं नियुक्त करण्यात आली आहेत कोरोनाबाधितांची सेवा करणारे डॉक्टर परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थानी व्यवस्था न करणं आणि जेवण न प्रवण्याबाबत सस्न रुग्णालय प्रशासन ठाम आहे ठिकठिकाणी कॅन्टीनची व्यवस्था आहे तिथ्रन त्यांच्या जेवणाची सोय होऊ शकते तसंच आता उपाहारगृहाच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना अडचणी येणार नाहीत असं ससून रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं आहे एस टी महामंडळातर्फे शिवाई या इ बस साठीच्या पायाभूत सुविधांच्या बंद पडलेल्या कामांना या महिन्यात पुन्हा सुरुवात होत आहे येत्या दोन तीन महिन्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षीच्या सुरुवातीपासून या बस सेवेला प्रारंभ होईल असे संकेत महामंडळाच्या सूत्रांनी दिले आहेत मुंबई पुण्यासह कोल्हापूर नाशिक आणि औरंगाबाद मार्गावर या इ बस चालवल्या जाणार असून पुणे मुंबई मार्गावर गेल्या वर्षी जूनमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली होती प्णे शहरात प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पंधरा टक्के सवलत देण्याबाबतचा निर्णय पुढच्या आर्थिक वर्षात होणार आहे पुढील वर्षी किती कर असेल हे निश्चित झाल्यानंतर सवलतही निश्चित करण्यात येईल असं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे

मात्र प्रामाणिक करदात्यांना महापालिका सवलत देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला होता हवामान प्णे आणि परिसरात आज दुपारी पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत